नवीन बाधितांच्या संख्येत परवाच्या तुलनेत घट झाली असली तरी काल चाचण्यांची संख्याही कमी होती त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याच्या प्रमाणात काहीशी वाढच झाली आहे

मुख्यमंत्री राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे गावागावात स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्यांनी सुरक्षित अंतर पाळणे मास्क लावणे स्वच्छता राखणे यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर काम करावं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं जागतिक जलदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

लसीकरणा संदर्भातल्या तांत्रिक सल्लागार गटानं याबाबत सूचना केली होती ही सूचना फक्त कोविशील्ड लसीसाठीच लागू असेल कोवॅक्सीन लसीसाठी ही सूचना नाही असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे या संदर्भात राज्यांनी आवश्यक जनजागृती करावी असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत पुणे महापौर पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरीही शहरात संपूर्ण टाळेबंदीचा कोणताही विचार नाही मात्र शहरात निर्बंध अधिक कडक करण्यात येतील असं पुण्याचे महापौर मु्रलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे शिवाजीनगरचे जम्बो कोविड सेंटर काल पासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे त्याची पाहाणी केल्यानंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला वाढत्या रूग्णसंख्येमुळे जम्बो कोविड सेंटर प्न्हा सुरू करण्यात येत असून ऑक्सिजन खाटांची संख्याही वाढवण्यात येणार असल्याचं मोहोळ म्हणाले

जे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ म्रलीधर तांबे यांनी काल ही माहिती दिली

लसीकरण कोरोना लसीकरण केंद्रावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी तसंच ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुण्यातल्या मोठ्या गृहरचना संस्थांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्याची मागणी विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांनी महापालिका आणि आरोग्य विभागाकडे केली आहे अनेक सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्यानं ही मागणी करण्यात आली आहे

त्यात काही डॉक्टरांचाही समावेश आहे त्यांच्या नियुक्तीचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदारांना देण्यात आले आहेत याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोना निगा केंद्र पुन्हा सुरु केले जात आहे

या परिसराच्या दर्शनी भागात चिन्हांकित फलक लावण्यात येतील त्याशिवाय भरारी पथकात वाढ पोलिस गस्त वाढवणे जनजागृतीचे विविध उपाय तसेच क्षेत्रीय कार्यालय पातळीवर वॉररूम आणि हेल्पलाईन सुरू करणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत

जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सनियंत्रण समितीची काल बैठक झाली त्यावेळी हे निर्देश देण्यात आले

यासाठी कोविन ऍपवर नोंदणी करण आवश्यक आहे जे कर्मचारी लसीकरणासाठी काम करत आहेत त्यांनी सुद्धा नियमांचं पालन करावं अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त पी शिवशंकर यांनी दिला आहे सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर कोणी दबाव आणत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना यांना कळवावं त्यावर आम्ही निर्णय घेऊ असं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे गुन्हा नोंद सोलाप्र जिल्ह्यात मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेल्या बैठकीला सभेचं स्वरूप प्राप्त झालं

या बैठकीला कोविडचे नियम पाळण्याच्या अटीवर परवानगी मिळाली होती

देवेंदर सिंह यांनी दिले आहेत कोरोनाबाबत तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेताना ते बोलत होते

त्यामुळे लसीकरणाची गती वाढवा असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं इशारा परभणी जिल्ह्यात बाजारपेठेसह रस्त्यावरून विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींना यापूढे दंडात्मक कारवाईबरोबरच एक दिवस रेणूका मंगल कार्यालयात विलगीकरणात राहावं लागेल असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल दिला तसेच संबंधिताची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे याला विरोध करणाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटलं आहे

जिल्हाधिकाऱ्यांनी काल याबाबतचा आदेश काढला

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार